चीन खूल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज आणि अश्विनी पोन्नप्पा जोडीनं गाठली मिश्र द्हेरीची द्सरी फेरी आशा कार्यकर्त्यांच्या मानधनात दोन हजार रूपये वाढ केल्याची घोषणा म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे गेली अनेक वर्षे या कार्यकर्त्या दरमहा अडीच हजार रूपये मानधनावर काम करत आहेत मानधन वाढवण्याच्या मागणीसाठी गेल्या तीन तारखेपासून आशा कार्यकर्त्यांनी ठिय्या आणि काम बंद आंदोलन सुरू केलं होतं महाजनादेश यात्रेच्या निमितानं कोल्हाप्रात आलेले म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आशा संघटनेच्या जिल्हाध्यक्षा नेत्रदिपा पाटील यांच्यासह एका शिष्ट मंडळानं भेट घेऊन मानधनवाढीची मागणी केली त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानधनात दोन हजार रूपये वाढ केल्याची घोषणा केली या घोषणेम्ळं आशा महिलांचं राज्यव्यापी आंदोलन स्थगित केल्याची घोषणा संघटनेच्या जिल्हाध्यक्षा पाटील यांनी केली राज्य सरकारनं गेल्या पाच वर्षात जनतेची फसवणूक केली आता जाहिरातबाजीतही खोटारडेपणाची सीमा ओलांडली आहे असा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेटटीवार यांनी केला आहे ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते सरकारची पाच वर्षातली कामगिरी अत्यंत सुमार दर्जाची आहे कोणताही घटक सरकारच्या कागिरीवर समाधानी नाही असं असताना सर्वोतम कामगिरी महाराष्ट्र मानकरी या जाहिरातीतून आपल्या अपयशावर पांघरुन घालण्यासाठी सरकार कोट्यवधि रुपयांची उधळपट्टी करत आहे आरोग्यविभागाच्या जाहिरातीत दिलेली आकडेवारी आणि माहिती सपशेल खोटी असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं काही बरं वाईट केलं म्हणून कधी त्रुंगात गेलो नाही त्याम्ळे त्रुंगात गेलेल्यांनी मी काय केलं असं विचारु नये अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सताधारी नेत्यांवर केली आहे ते आज सोलापूरात वार्ताहर परिषदेत बोलत होते सोलापूरात जाहीर सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रासाठी गेल्या पंधरा वर्षात पवारांनी काय केलं असा प्रश्न विचारला होता त्याला पवार यांनी आज प्रत्य्तर दिलं

ते आज म्ंबईत वार्ताहरांशी बोलत होते रिपब्लिकन पक्ष ही निवडणूक भाजपाच्या चिन्हावर लढवणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं

उपेक्षित समाजास सोबत घेऊन वंचित बहजन आघाडी राज्यात बदल घडवणार असल्याचं रिपब्लीकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी म्हटलं आहे

विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी नाही मात्र राज्यात वंचित बहजन आघाडीची सत्ता निश्चित येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला राज्य सरकारनं उत्पादन श्ल्क विभागात व्यवसाय स्लभीकरण प्रणाली लागू केली आहे उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकळे यांनी आज मुंबईत ही माहिती दिली देशात कुठेही नसलेली ही प्रणाली या विभागात राज्यसरकारनं लागू केल्याचं त्यांनी सांगितलं ब्रिटनच्या दतावासानं या प्रणालीचं समर्थन केलं आहे उत्पादन श्ल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंग यांनी ही प्रणाली स्रु करण्यासाठी सतत दोन वर्ष अभ्यास केला असं ते म्हणाले व्यवसायाच्या स्लभीकरण करण्याच्या प्रणालीमुळे कामकाजात अधिक सुलभता आणि पारदर्शकता येऊ शकली असंही त्यांनी सांगितलं मुंबईत मेट्रोच्या कारशेडसाठी आरे परिसरातली झाडं तोडायला मुंबई उच्च न्यायालयानं आज तात्पूरती स्थगिती दिली आहे या मुदयावर मोठ्या प्रमाणावर विरोध होत असल्यानं न्यायालयाचा प्ढचा निर्णय येईपर्यंत संबंधित विभागानं आरेतलं कोणतही झाड तोडू नये असं न्यायालयानं बजावलं आहे

आम्ही वैयक्तीकरित्या आरेचा दौरा करणार आहोत नक्की विरोधाचा मुददा काय त्याची पडताळणी करु असं सुनावणी करणा या न्यायाधीशांनी योवळी सांगितलं

यावर आज एकत्रित स्नावणी झाली

राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावाघेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक आज मुंबईत आलं आहे या पथकासोबत आलेले मुख्यनिवडणूक आय्क्त स्नील अरोरा निवडणूक आय्क्त अशोक लवासा आणि स्शील चंद्रा हे राजकीयपक्षांचे नेते प्रशासकीय अधिकारी आणि पोलीसांसोबत चर्चा करतील त्यानंतर उद्या ते पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पांतर्गत मराठवाड्यातल्या चार जिल्ह्यांसाठी निविदा काढल्या आहेत उर्वरित चार जिल्ह्यांच्या निविदा लवकरच काढण्यात येतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी स्पष्ट केलं

ही योजना झाल्यानंतर मराठवाड्याला द्ष्काळाला सामोरं जावं लागणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आज लातूर नांदेड परभणी हिंगोली बीड उस्मानाबाद जालना इथंही हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम झाले

या मोहीमेअंतर्गत आज ध्वळ्यातल्या पांझरा नदी परिसरात महापालिका कर्मचारी शालेयविद्यार्थी आणि नागरिकांसह नदी पात्रातला प्लास्टिक कचरा गोळा करण्यासाठी स्वच्छता मोहीम राबवली गेली चॅन्गझू इथं आजपासून सुरू झालेल्या चीन ख्ल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज आणि अश्विनी पोन्नप्पा या जोडीनं मिश्र दुहेरीची दुसरी फेरी गाठली आहे

कोट्यवधी रुपयांच्या कडकनाथ कोंबडी घोटाळ्याप्रकरणी सांगली इथल्या एका क्क्क्टपालन केंद्रातल्या चार अधिकाऱ्यांना पूणे पोलिसांनी अटक केली आहे सुधीर मोहिते संदीप मोहिते हन्मंत जगदाळे आणि प्रीतम माने अशी या चौघांची नावं आहेत या प्रकरणी औरंगाबाद नाशिक पालघर सांगली सातारा कोल्हापूर आणि पृण्यासह अनेक ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी हा घोटाळा साडे पाचशे कोटी रुपयांचा असून त्यात राज्यभरातल्या दहा हजार शेतकऱ्यांना फसवण्यात आल्याचा दावा केला आहे सताधारी पक्षाच्या विकासाच्या गप्पांना बळी न पडता जनतेनं आपल्या गाव परिसरातल्या विकासाला प्राधान्य दयावं असं आवाहन आमदार अमित देशम्ख यांनी केलं आहे लातूर विधानसभा मतदार संघात जनसंपर्क अभियानाला देशम्ख यांनी आज वासनगाव इथून पदयात्रेनं प्रारंभ केला त्यावेळी ते बोलत होते

यामुळे शहरातल्या बेघरांना हक्काचं घर मिळू शकेल तसंच अतिक्रमीत झोपडपट्टीधारकांना ते राहात असलेली जागा त्यांच्या नावे करून घेता येणार आहे

हे चारही जण पावसापासूनवाचण्यासाठी शिरपूर रस्त्यावरच्या झाडाखाली थांबले होते भाजपात आपला प्रवेश नक्की होईल असा विश्वास खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे ते आज कणकवलीत म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचं स्वागत केल्यानंतर बातमीदारांशी बोलत होते

येत्या दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात ब याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे या काळात मध्य महाराष्ट्रात त्रळक ठिकाणी अतिवृष्टी होईल तर कोकण मराठवाडा आणि विदर्भातल्या त्रळक ठिकाणी म्सळधार पाऊस पडण्याचा इशाराही वेधशाळेनं दिला आहे